राज्यसभा तसंच लोकसभेचं कामकाज आता येत्या दोन मार्चपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे त्यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेच्या दोन्ही सदनात अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेला उत्तर दिलं

त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे जिल्हा आणि विभाग स्तरावर लोकांच्या तक्रारी प्राप्त करून घेण्याकरता विभागीय मुख्यमंत्री संचिवालय सुरू करण्यात आलं असून त्याची व्याप्पी जिल्ह्यांपर्यंत वाढवण्यात येणार आहे

प्रत्येक विभागातल्या अडचणी लक्षात घेऊन त्यावर आधारित पदविका अभ्यासक्रम तयार करावा असे निर्देशही त्यांनी दिले दरम्यान काल मुंबईत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विकासासंदर्भात सामंत यांनी बैठक घेतली या विद्यापीठाच्या परिसरारात शंकरराव चव्हाण संशोधन केंद्र आणि संकलाचे बांधकाम लवकर पूर्ण करावे त्यासाठी सर्व मदत करण्यात येईल असं आश्वासन सामंत यांनी दिलं

नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत आढावा बैठक झाली या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी आणि पीडितांना अर्थसहाय्य लवकरात लवकर मिळावं यासाठी तत्काळ कार्यवाही आवश्यक असल्याचं गोऱ्हे म्हणाल्या

त्यासाठी कौशल्य विकास विभागाने पोर्टल सुरु केले असून या ऑनलाईन प्रणालीमुळे बदल्यांची प्रक्रिया पारदर्शक आणि सुत्रबद्ध पद्धतीने होऊ शकेल असं कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत गरजूंना केरोसिनचा प्रवठा करण्याबाबतची बैठक काल मंत्रालयात झाली त्यावेळी ते बोलत होते केरोसीन वाटपाच्या प्रमाणातही वाढ करण्याबाबत तपासणी केली जाईल असंही त्यांनी सांगितलं

राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात या निधीची तरतूद केली जावी आणि दोन हजार साध्या बस गाड्या खरेदी कराव्यात त्यांनी म्हटलं आहे एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील प्रस्ताव मजूर करण्यात आला आहे

औरंगाबाद इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा साठावा दीक्षांत समारंभ राज्यपालांच्या उपस्थितीत काल पार पडला त्यावेळी ते बोलत होते बदलत्या काळात संधी विस्तारत असून आपल्या कौशल्यांचा विकास करत विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यापीठाचा देशाचा आणि पालकांचा नावलौकीक वाढवण्याच्या ध्येयाने कृतीशील व्हावं असं आवाहनही राज्यपालांनी यावेळी केलं माता मातृभाषा आणि मातृभूमी प्रती आदर बाळगणं ही यशाची सुरवात आहे असं ही राज्यपाल यावेळी म्हणाले राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेचे संचालक प्रा अश्विनीक्मार नांगिया दीक्षांत समारंभाचे प्रमुख पाहणे होते दरम्यान विद्यापीठ परिसरात जलद्रत संस्थेनं लोकसहभागातून बांधलेल्या बंधाऱ्याचं जलपूजन तसंच लोकार्पण राज्यपालांनी काल केलं विद्यापीठातल्या कायदेविषयक पदव्युत्तर शिक्षण विभागाच्या इमारतीचं उद्घाटनही राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते काल करण्यात आलं

तामलवाडी नजिक घडलेल्या या घटनेनंतर चालक वाहकांनी वाहनाबाहेर उड्या घेतल्यानं सुदैवानं जीवीत हानी झाली नाही मात्र वाहनातल्या गॅस सिलिंडर्सचे स्फोट झाले दरम्यान सोलापूरहून दोन आणि तुळजापूर इथून एक अशा अग्निशामक दलाच्या तीन गाड्यांनी आग आटोक्यात आणल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवल आहे

मात्र आजपर्यंत कुठल्याही वित्त संस्था किंवा बँकेकडून किसान क्रेडीट योजनेचा त्यांनी लाभ घेतलेला नाही त्यांच्यासाठी पीक कर्ज पुरवठा मोहीम राबवण्यात येणार आहे शेतकऱ्यांनी ज्या बँकेतून पीएम किसानचा लाभ घेतलेला आहे अशा शाखांतून किसान क्रेडीट कार्ड मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी संपर्क करावा असं आवाहन औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केलं आहे

यानिमित्तानं नांदेड शहरातून सराफा संघटनेतफे संत नरहरी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली

शनिवारी झालेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर सहा गडी राखून विजय मिळवून अंतिम सामन्यात प्रवेश केला होता

नांदेड इथं विविध महिला संघटनांच्या कार्यकर्त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासमोर निषेध सभा घेतली तुळजापूर इथं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं या प्रकरणी निषेध नोंदवण्यात आला

त्यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी साडे दहा वाजता परतूर इथं अंत्यसंस्कार होणार आहेत परभणी जिल्ह्याच्या मानवत तालुक्यातल्या पोहंडूळ इथला पोलीस पाटील लक्ष्मण कोपरटकर याच्या पत्नीला तीन हजार रुपये लाच घेतांना काल रंगेहाथ पकडण्यात आलं कोपरटकर यानं संजय गांधी निराधार योजने अंतर्गत अनुदान मिळवून देण्यासाठी लाच मागितली होती जालना लाचल्चपत प्रतिबंधक विभागानं काल जाफराबाद ताल्क्यातल्या सातेफळ सज्जाचा तलाठी निवृत्ती तावजी वाघ याच्यासह खाजगी व्यक्ती कृष्णा पाटीलबा वरगणे यांना वीस हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ अटक केली वाळू वाहतूक सुरू ठेवण्यासह चालकाचा मोबाईल परत देण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती